त्यामुळे सर्वानीच सुरक्षा उपायांच पालन करावं आणि पात्र नागरिकांनी न घाबरता लसीकरण करून घ्यावं अस आवाहन करत आहोत सुरक्षित राहा आणि कोरोंना संसर्ग रोखण्यासाठी मास्क वापरा हात वारंवार स्वच्छ धुवा आणि सुरक्षित अंतर राखा

महिन्याभरानंतर प्रथमच राज्यात कोरोना बाधितांच्या संख्येतील दैनंदिन वाढीपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या जास्त

एकंदर लसीकरणात देशात आघाडी घेणारा महाराष्ट्र लसीची दुसरी मात्रा देण्यात मात्र चौथ्या क्रमांकावर

वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य शिक्षण मंडळाच्या दहावी बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय

रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार रोखण्यासाठी अन्न आणि औषध प्रशासनाकडून भरारी पथकांची नेमणूक कोरोना आकडेवारी राज्यातल्या आरोग्य विभागानं काल संध्याकाळी जारी केलेल्या आकडेवारी नं काहीसा दिलासा दिला आहे

त्यामुळे उपचाराधिन रुग्णांच्या संख्येत काहिशी घट नोंदवली गेली

पहिली मात्रा देण्यात देशात महाराष्ट्राचा पहिला राजस्थानचा दुसरा गुजरातचा तिसरा आणि उत्तरप्रदेशाचा चौथा क्रमांक लागतो पहिली मात्रा देण्यात चौथ्या क्रमांकावर असलेला उत्तरप्रदेश दुसरी मात्रा देण्यात मात्र देशात पहिला आहे

दहावी बारावी वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य शिक्षण मंडळाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत शिक्षण विभागाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी काल दिली त्यानुसार आता दहावीच्या परीक्षा जून महिन्यात तर बारावीच्या परीक्षा मे महिन्याच्या अखेरीस होणार आहेत विद्यार्थ्यांचं आरोग्य आणि स्रक्षिततेचा विचार करून सीबीएसई आयसीएसई आयबी आणि केंब्रिज बोर्डांनीही आपल्या परीक्षांच्या वेळापत्रकाचा फेरविचार करावा असं आवाहन गायकवाड यांनी केलं आहे

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही माहिती दिली राज्यातील कोरोनास्थिती आणि प्रतिबंधक उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते रेमडिसिव्हीर औषध किरकोळ विक्रेत्यांमार्फत न विकता वितरकांमार्फत थेट रुग्णालयांना दिलं जाईल तिथं गरजू रुग्णांनाच वापरलं जाईल आणि जिल्हाधिकारी त्यावर नियंत्रण ठेवतील असं पवार यांनी सांगितलं रेमडेसिवीर रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा आणि काळाबाजार रोखण्यासाठी अन्न आणि औषध प्रशासनाने भरारी पथकांची नेमणूक केली आहे

याबद्दल अन्न आणि औषध प्रशासनाचे सहआयुक्त एस

पाटील बोलत होते

रुग्णाच्या नातेवाईकांनी वेळीच पोलिसांशी संपर्क साधून तक्रार केली त्यामुळे पंचवटीतील अमृतधाम या परिसरात रात्री उशिरा या डॉक्टरला ताब्यात घेण्यात आलं त्याच्याकडे तीन इंजेक्शन्स आढळल्याचं पोलिसांनी सांगितलं शाळा गणवेश कोरोना संकटामुळे गेलं संपूर्ण वर्षभर शाळा भरल्याच नाहीत विद्यार्थी आणि शिक्षक डिजिटल शिक्षणात गुंतले होते पण या शाळांवर अवलंबून असलेल्या अन्य व्यावसायिकांचं मात्र या काळात प्रचंड नुकसान झालं शाळा गणवेश उत्पादक त्यातलेच एक गेल्या वर्षी जून महिन्यातील शैक्षणिक सत्र समोर ठेवून गणवेश उत्पादकांनी मोठी गुंतवणूक केली होते मार्च महिन्यात उत्पादनाला गती मिळत असतानाच कोरोना संकट आलं आणि देशव्यापी टाळेबंदी लागली जूनपर्यंत परिस्थिती सुधारेल या आशेवर दोन महिने तर गेले पण बघता बघत संपूर्ण शैक्षणिक वर्षही शाळांविनाच संपून गेलं

टाळेबंदीची टांगती तलवारही पुन्हा डोक्यावर आहेच आता मात्र हे गणवेश उत्पादक हवालदिल झाले आहेत या आर्थिक नुकसानीतून पून्हा कसं वर यायचं हा प्रश्न या व्यावसायिकांसमोर आहे

पुण्याच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्येही खरेदीसाठी लोकांची झुंबड उडाली पोलिस आणि प्रशासन कर्मचाऱ्यांना यावर नियंत्रण ठेवणं कठीण जात होतं टाळेबंदी सिंधुदुर्ग जिल्ह्यात देखील दोन दिवसांच्या आठवडा अखेरच्या टाळेबंदीनंतर काल सगळीकडे बाजारपेठा सुरु झाल्या जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांनी आठवडा बाजार भरवू नयेत असे आदेश दिले असले तरी जिल्ह्यात काही ठिकाणी या आदेशांची पायमल्ली झाली असल्याचं चित्र बघायला मिळालं आंबेडकर जयंती कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती यंदा साधेपणानं गर्दी न करता घरी राहून साजरी करावी असं आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलं आहे उद्या चैत्यभूमीवर गर्दी न करता शासनाचे नियम पाळून आपापल्या भागात रक्तदान शिबिर घेऊन डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करावी असंही त्यांनी सांगितलं

ते आत्ताच्या कोरोनाच्या द्सऱ्या लाटेत उपयोगी पडण्याची शक्यता आहे काही दिवसांच्या मुदतीत हे कक्ष नव्यानं तयार करून देण्याची तयारी रेल्वे प्रशासनानं दाखवली आहे मात्र सध्या जिल्हा प्रशासन खाटाचं नियोजन करत असल्यानं या प्रस्तावाचा विचार झाला नसल्याचं जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख यांनी सांगितलं

या फिरत्या प्रदर्शनाचा तसंच कलापथक मोहिमेचा प्रारंभ जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते काल करण्यात आला

लावणार असाल तर आधी मदतीचं पॅकेज जाहीर करा अशी मागणी भाजपचे जेष्ठ नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे शिर्डी इथं झालेल्या कोविड आढावा बैठकीनंतर ते काल माध्यमांशी बोलत होते धनारे निधन डहाणू विधानसभेचे भाजपचे माजी आमदार आणि पालघरचे माजी जिल्हाध्यक्ष पास्कल धनारे यांच्या पार्थिव देहावर काल अंत्यसंस्कार कण्यात आले रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास त्यांचा कोरोनामुळे मृत्यु झाला फडणवीस सरकारच्या काळात धनारे मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीच्या डहाणू या बालेकिल्ल्यात निवडून आले होते

नमस्कार